पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा सादर केला राष्ट्रपतींनी पंतप्रधानांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत पदभार सांभाळण्यास सांगितलं आहे

दरम्यान आज तिन्ही निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींना भेटून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची यादी त्यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे त्यानंतरच नव्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल दरम्यान भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या बैठकीत नेते म्हणून निवड होण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवावर या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली

उत्तरप्रदेश हरयाणा राजस्थान मध्यप्रदेश ग्जरात गोवा हिमाचल प्रदेश कर्नाटक दिल्ली उत्तराखंड या राज्यांमधे पक्षानं पन्नास टक्क्यांहून अधिक मतं मिळवली आहेत भाजपाला हिमाचल प्रदेश मध्ये सर्वात जास्त म्हणजे एकोणसत्तर टक्के एवढी मतं मिळाली आहेत

उमेदवारांना नाकारणारं नोटा मतदान राज्यात श्रन्य पूर्णांक नऊ दशांश टक्के इतकं झालं आहे

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्याचं निवडणूक विभागानं काल सायंकाळनंतर जाहीर केलं भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं देशभरात साडे तीनशे जागांवर विजय मिळवला आहे या विजयानंतर काल नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि डॉ मुरली मनोहर जोशी यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन श्रभेच्छा दिल्या

सतराव्या लोकसभेत महिला खासदारांचं प्रमाण चौदा टक्क्यांहन जास्ती असेल सोळाव्या लोकसभेतल्या एक्केचाळीस महिला खासदारांपैकी सत्तावीस खासदारांनी आपलं पद राखली आहेत यात सोनिया गांधी सुप्रिया सुळे भावना गवळी हेमा मालिनी आणि किरण खेर यांचा समावेश आहे तर नव्यानं खासदार होत असलेल्या एक्कावन्न महिलांमध्ये स्मृती इराणी नवनीत राणा भारती पवार आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा समावेश आहे

सायप्रस मध्ये राहणारा निज्जार नावाचा इसम या कटाचा सूत्रधार असल्याचं एनआयएनं म्हटलं असून या प्रकरणी एनआयए पुढील तपास करत आहे

राजस्थानातल्या पोखरण इथं झालेल्या या चाचणीत एसयू तीस एमकेआय या विमानातून पाचशे किलो वजनाचा बॉम्ब टाकून लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात आला

सहारिया यांनी काल मंबईत दिली यात मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्हा परिषदेचा समावेश आहे पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये बीड जिल्ह्यातल्या केज आणि आडस नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली अटकळी माहूर आणि मुखेड तर हिंगोली जिल्ह्यातल्या जांब बुद्रुक आणि औंढा नागनाथ यांचा समावेश आहे याच तारखांना विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधल्या तेवीस रिक्तपदांच्या तर परभणी जिल्ह्यातल्या मानवत या नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आणि मतमोजणी होणार आहे

यात परभणी महानगरपालिकेचा समावेश आहे

ते काल सांगली इथं बोलत होते आपण मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी असून या मतदार संघातून आपण स्वत निवडणूक लढवणार असल्याचं खोत यांनी सांगितलं

ही प्रक्रिया पारदर्शी न केल्यास लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास कमी होईल असं पाटील यांनी ट्वीट संदेशातून म्हटलं आहे

काल झालेल्या निवडणुकीनंतर जिल्हाधिकारी तसंच पीठासीन अधिकारी जी श्रीकांत यांनी ही निवड जाहीर केली

काल दुपारच्या सुमारास खुलताबाद इथं ही दुर्घटना घडली

गुजरात सरकारनं मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर केली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज इथला गिर्यारोहक निहाल बागवान याचा एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर मृत्यू झाला परवा तेवीस तारखेला एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्यासाठी सुमारे दोनशे गिर्यारोहकांनी गर्दी केली होती या दरम्यान निहाल यांचा कॅम्प क्रमांक चार इथं पोहोचल्यावर अति थकवा आणि प्राणवायूच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला

महाप्रे यांनी नळयोजनेच्या कामाचं देयक मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपये लाच मागितल्याची तक्रार होती या तक्रारीची शहानिशा करून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे